याबाबत कोणताही तिढा नाही एक दोन दिवसात युतीची घोषणा होईल अशी माहिती शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी दिली आहे ते आज मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते युती संदर्भात राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे याबाबत कोणीही गैरसमज करुन घेऊ नये असंही त्यांनी सांगितलं आरेबाबतची शिवसेनेची भूमिका लोक भावनेला धरुनच आहे शिवसेनेचा विकासकामांना विरोध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं अयोध्याप्रश्री न्यायालयाच्या निर्णयाची शिवसेना प्रतिक्षा करेल असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

दरम्यान युतीचा कोणताही फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे मिळून अंतिम निर्णय घेतील मात्र युती होणार हे नक्की आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक असल्याचं पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर नांदगावकर वार्ताहर परिषदेत बोलत होते निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकार उद्योग धार्जिणे असून शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज जालना इथं पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते

कोल्हापूर सांगली गडचिरोली भागात पुराने थैमान घातलं पिके वाहून गेली घरे पडली मात्र आपदग्रस्तांचे अश्रू पुसण्याऐवजी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते अशी टीकाही त्यांनी केली राष्ट्रवादी काँप्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल असंही ते म्हणाले सर्व आघाड्यांवर अपयशी असलेलं हे सरकार फक्त फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याचं पवार म्हणाले दरम्यान औरंगाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या सुरू आहे पक्षाध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्वदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात मोठी कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली त्या गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होत्या

याशिवाय अशा कंपन्यांना किमान वैकल्पीक कर देखील भरावा लागणार नाही

स्वदेशी कंपन्यांसाठी असलेला कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे मेक इन इंडियाला मोठी उभारी मिळेल तसंच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेनं आगेकूच करेल असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जगभरातून गुंतवणूकीचा ओघ वाढेल खाजगी क्षेत्रात सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल तसंच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक सुधारणांबाबत उपाययोजनांची घोषणा केल्यानंतर बाजारात चैतन्य संचारलं

वाहन उद्योग बैंकिंगक्षेत्र वाणिज्यीक उद्योग या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना आजच्या तेजीचा मोठा फायदा झाला

जागतिक मृष्टीयुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारा पांघल पहिलाच भारतीय ठरला आहे

विकासाचा लाभ समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचवून विषमता दूर करणं हाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकासाबद्दलचा दृष्टीकोन आहे असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे

भारतीय हॉकी संघानं आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी हॉकी संघाची घोषणा केली आहे

येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांश ठिकाणी विदर्भात ब याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर याच काळात उत्तर महाराष्ट्र किनारपड्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे